याच काळात दहशतवाद्यांवर अंत्यसंस्कार होत असताना किंवा दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत असताना दगडफेक किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकेल अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं या संपूर्ण क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित तसंच मानवी देखरेखीची यंत्रणा अधिक सक्षम झाली असल्याचं ते म्हणाले

काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं उचललेल्या सकारात्मक पावलांची या शिष्टमंडळानं प्रशंसा केली विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरक्षाविषयक स्थिती आणि या प्रदेशात परिस्थितीमध्ये होणारी सुधारणा याविषयी या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी चर्चा केल्याचं वृत्त आहे गेल्या दोन दिवसात या शिष्टमंडळानं मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल जिल्हा प्रशासनातले अधिकारी आणि नागरी समुदाय व्यापारी आणि प्रसारमाध्यमांमधल्या सदस्यांशी चर्चा केली जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं सकारात्मक पावलं उचलली आहेत मात्र उर्वरित निर्बंध लवकरात लवकर हटवण्याची गरज आहे असं मत यु्रोपीय संघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि स्रक्षा धोरण प्रवक्त्या व्हर्जिनी बट्ट हेनरिकसन यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांच्याशी चर्चा केली

गुंतवणूक दळणवळण बंदरं सांस्कृतिक तसंच औद्योगिक बौद्धिक मालमत्ता आणि योग या क्षेत्रांत उभय देशांमधलं सहकार्य वृद्धींगत करण्याच्या हेतून हे करार करण्यात आले आहेत असं कुमार यांनी सांगितलं मार्सेलो यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली भारत आणि पोर्तुगालमधले आर्थिक संबंध वृद्धींगत होत असल्याचं कोविंद यांनी या भेटीनंतर सांगितलं दोन्ही देशांमधला व्यापार एक अब्ज डॉलर्सहून अधिक वाढला असल्याचं ते म्हणाले संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी आपला पाठिंबा असल्याचं मार्सेलो यांनी यावेळी स्पष्ट केलं लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोणत्याही आपत्तीची झळ सर्वात जास्त बसत असल्यानं त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक समुदायानं प्रयत्न करावेत असं आवाहन उपराष्ट्रपती एम

प्रभावी कायद्यांचा स्शासनाशी अत्यंत जवळचा संबंध असतो आणि अशा प्रकारच्या कायद्यांची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची गरज आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं आहे

संसदीय संशोधन आणि लोकशाही प्रशिक्षण संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता

द्रसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांनी आपली प्रलंबित देणी लवकरात लवकर फेडण्याकरता निधीची व्यवस्था करायला हवी असं मत भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी व्यक्त केलं आहे

त्यासंदर्भात बातमीदारांनी विचारलेल्या प्रशाला रजनीश कुमार काल मुंबईत उत्तर देत होते कोणत्याही दरसंचार कंपनीने स्टेट बँकेकडे कर्जासंबधी संपर्क साधलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत या भेटीत ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत दीनदयाल हस्तकला संकुलात आयोजित केलेल्या काशी एक रुप अनेक या सांस्कृतिक आणि हस्तशिल्प कला सोहळ्याचं उद्घाटनही करणार आहेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन भारतानं केलं आहे अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीत यासंदर्भांतले भारताचे प्रयत्न आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली या तस्करीला आळा घालण्यासाठी संबंधित राष्ट्रांनी आपले अनुभव आणि गुप्त माहितीची देवाण घेवाण करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले सर्वच राष्ट्रांसमोर अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचं संकट उभं असून त्यामुळे राष्ट्राची अर्थव्यवस्था बाधित होऊ शकते हे वेळीच लक्षात घेणं गरजेचं आहे असं रेड्डी यांनी सांगितलं

विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आनंदाने परीक्षेला सामोरं जावं असा सल्ला सी बी एस ई चे सचिव अनुराग त्रिपाठी आणि अध्यक्ष अनीता करवाल यांनी दिला आहे अनीता करवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसंच त्यांच्या पालकांनाही परीक्षेच्या काळात घ्यायच्या काळजीविषयी पत्र पाठवलं आहे नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या अ बी एन अॅमरो जागतिक टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उद्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीचा सामना जॅन लेन्नार्ड स्ट्रफ आणि हेनरी कोंटीनेन या जोडीसोबत होणार आहे